मालवाहतूकदारांचे विविध प्रश्न लौकरात लौकर सोडवण्यासाठी सरकार महामार्ग खात्याच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करेल तसंच देशभरात कुठेही अडथळ्यांविना वाहतूक करता यावी याकरता राष्ट्रीय परमिट प्रणाली राबवेल असं चर्चेनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे ऑल डिया मोटार ट्रान्सपोर्ट संघटनेनं संप मागे घेतल्याचं महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी स्वागत केलं आहे नागपूरमध्ये काल ते बातमीदारांशी बोलत होते मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे शिक्षण आणि सरकारी नोकरीत मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याची मागणी या आंदोलनानं केली आहे गेले काही दिवस मुंबईसह राज्यात सर्वत्र या आंदोलनाची धग जाणवत आहे राज्यशासनानं नेमलेल्या मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा मंत्री आणि आमदारांच्या शिष्टमंडळानं काल राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली आरक्षणासंदर्भात अहवाल लवकर द्यावा अशी विनंती त्यांनी केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत

साखर कारखान्यांना उसाच्या रसापासून थेट शिनॉल बनवण्याची परवानगी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे

आता पर्यंत कारखान्यांना साखर उत्पादित झाल्यावर शिल्लक मळी पासून ञेनॉल उत्पादन करता येत होत आता साखरेसोबतच प्रमुख उत्पादन म्हणून ञेनॉल निर्मिती करता येईल सरकारनं पेट्रोलमध्ये दहा टक्के िनॉल मिसळण्यास तेल कंपन्यांना परवानगी दिली आहे मात्र ििनॉलच्या पुरेशा उत्पादनाअभावी हे प्रमाण सध्या सुमारे चार टक्के एवढंच आहे विरोधी पक्षांच्या नेत्यांचे राजीनामे मागण्यापेक्षा शिवसेनेनं सरकारचा पाठिंबा काढावा असं आवाहन खासदार अशोक चव्हाण यांनी केलं आहे

शिवसेनेनं पाठिंबा काढल्यास दबाव येऊन सरकार मराठा धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढेल असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं शतकातलं दीर्घकाळचं चंद्रग्रहण जगाच्या विविध भागातून काल रात्री आकाशनिरीक्षकांना पाहता आलं एक तास त्रेचाळीस मिनिटं लांबलेलं हे चंद्रग्रहण यूरोप पश्चिम आशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका आणि आशिया खंडातल्या लोकांना पाहता आल जागतिक हेपिटायटिस दिनानिमित्त केंद्र सरकारच्या राष्ट्रीय विषाणूजन्य हेपिटायटिस नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात आज नवी दिल्ली धिं होणार आहे या कार्यक्रमांतर्गत सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये हिपॅटायटीस बी आणि सी साठी मोफत औषध आणि रोगनिदान सुविधा प्रवल्या जाणार असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं रशियात व्लादिवोस्टॉक ॐ सुरु असलेल्या रशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज सौरभ वर्मा आणि मिथून मंजूनाथ या दोन भारतीय खेळाडूंमध्ये उपांत्य फेरीचा सामना होणार आहे